सेऊल इथं दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जेई इन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ते संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी माहिती प्रसारण स्टार्ट अप सुरक्षा आदी क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान सहा सामंजस्य करार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता प्रस्कार आज प्रदान करण्यात आला

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत परिषदेनं अशा नींदनीय हल्ल्यातल्या दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे दहशतवादी संघटनांविरोधात कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं भारताला सहकार्य करावं असं आवाहनही सुरक्षा परिषदेनं केलं आहे

राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना बजावलेल्या या नोटीसमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत

दरम्यान जम्मू काश्मीर मध्ये बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर इथं काल रात्री झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला ही मोहीम सुरू झाल्यापासून सोपोर आणि त्याच्या आसपासच्या भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारला आहे त्यानंतर पाकिस्ताननं केलेल्या तक्रारीवरुन आय ओ सी नं हा निर्णय घेतला राजकीय किंवा अन्य कुठल्याही कारणांमुळे कोणत्याही देशाच्या खेळाड्रबाबत यजमान देशानं भेदभाव करू नये या ऑलिंपिक आचारसंहितेच्या मुलभूत तत्त्वांचा भारत भंग करत असल्याचं आय ओ सी नं म्हटलं आहे

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली आगामी लोकसभा निवडण्कीत मतदानासाठी दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रावर जाण्या येण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिलं जाईल

या निवडणुकीसाठी पाच आणि सहा मार्चला ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करता येतील

या पाच दिवसीय प्रर्दशनात आध्निक अवजारं सेंद्रिय खतं बी बियाणे उपलब्ध राहणार आहेत

मराठवाड्यात मनोरुग्णांवर उपचार करण्याची सोय नसल्यानं राज्यमंत्री अर्ज्ञन खोतकर यांनी ही मागणी केली होती

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ पन्नासाव्या षटकांत दोनशे दोन धावांवर सर्वबाद झाला